आरोग्य विषयक सर्वसमावेशक माहितीसाठी पोर्टल तयार करण्यात आलं असून सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधल्या तपासणी केंद्रांशी ते जोडलं जाणार आहे

राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्रालाही अधिक सशक्त केलं जाणार आहे

हे केंद्रीय अंदाजपत्रक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे अशी प्रतिक्रिया सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि वैद्यकीय तज्ञ डॉक्टर विद्या येरावडेकर यांनी व्यक्त केली हे बजेट शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीन खरतर ऐतिहासिक बजेट होतं पं मला वाटत जो फोकस त्यांनी दिलेला आहे की स्किल डेव्हलाप्मेंटला किंवा रिसर्च ला हा अतिशय महत्वाचा आहे

कोल्हापूर औरंगाबाद आणि लातूर विभागात काल एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही

हा मृत्यू दर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजे साडे सात टक्के इतका होता

सप्टेंबरच्या तूलनेत राज्यात मृत्यू दरात जेमतेम अर्धा टक्क्यानेच घट झाली असली तरी गेल्या महिनाभरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या दोन हजारांहून कमी आहे

प्रदीप व्यास यांनी दिली राज्यात सहा ठिकाणी को वॅक्सीन लस देण्यात येत आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार